साईबाबा यांच्या महासमाधी शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात ते आज शिर्डी इथं बोलत होते सर्वांना घर देण्याच्या योजनेतील जवळपास निम्म काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली साईमंदिरात दर्शन आणि पूजा केल्यानंतर या शताब्दी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या चांदीच्या नाण्याचं अनावरण पंतप्रधानांनी केलं पंतप्रधान आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलांचं वाटप करण्यात आलं शिरडीतल्या चारशे पंचाहत्तर कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजनही यावेळी झालं

केरळमधील सबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी आग्रह धरणाऱ्या तृप्ती देसाई यांनी या संदर्भात पंतप्रधानांनी चर्चा करण्यासाठी पोलिस अधिक्षकांकडे वेळ मागितला होता वेळ मिळाला नाही तर त्यांचा मार्ग अडवण्याचा इशारा दिला होता त्या आज पृण्याहून शिर्डीला जाण्यासाठी निघण्यापूर्वी ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं

या भागातील गोळीबारात तीन दहशतवादी मारले गेले आहेत सैन्य दलाच्या प्रवक्त्यानं आकाशवाणीला दिलेल्या माहितीनुसार भल्या सकाळी काही संशयितांच्या हालचाली जाणवल्यानंतर सतर्क सैनिकांनी त्यांना रोखलं होतं त्यावेळी गोळीबारामध्ये तीन दहशतवादी मारले गेले ते कोणत्या गटाशी संबंधित आहेत याचा तपास केला जात आहे दरम्यान काश्मीरमधील प्लवामा जिल्ह्यात काल संध्याकाळी उशीरा झालेल्या एका स्फोटात सात सैनिक जखमी झाले त्रिचाला गावात एका पुलानजिक झालेल्या या स्फोटातील तीन गंभीर जखमींना उपचारांसाठी श्रीनगरमधील सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सैन्य दलाच्या वाहनाचं या स्फोटात नुकसान झालं आहे

कागदपत्रं बदलण्याच्या प्रक्रियेदरम्यान सेवा खंडित केली जाणार नाही असं द्रसंचार विभागानं स्पष्ट केलं आहे द्रसंचार परिचालकांनी नेहमीच द्रसंचार विभागाच्या सूचनांचं पालन केलं असून आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचंही पालन केलं जाईल असं संघटनेचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी म्हटलं आहे

बीड गेवराई माजलगाव आंबेजोगाई केज वडवणी आणि पाटोदा तालुक्यांमधल्या प्रमुख राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर हे चक्का जाम आंदोलन होईल अशी माहिती संघटनाजिल्हाध्यक्ष कूलदीप करपे यांनी दिली आहे